अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू डिएगो माराडोना याचं निधन निवार आंध्र निवार चक्रीवादळाच्या प्रभावामुळं आंध्रप्रदेशच्या अनेक भागात पाऊस सुरू आहे

या जिल्ह्यांमध्ये आज काही ठिकाणी दिवसभरात मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान राज्याचे जलसंधारण मंत्री पी अनिलकुमार यांनी श्री पोट्टी श्रीरामलु नेल्लोर जिल्ह्यात निवारमुळे उद्भवलेल्या स्थितीचा आढावा घेतला

लखनऊ विद्यापीठ योगामुळे भारताची प्रतिमा जगभरात उंचावली त्याप्रमाणेच देशातील अन्य सूक्ष्म शक्तीही भारताची प्रतिमा उंचावू करू शकतात असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे लखनऊ विद्यापीठाच्या शताब्दी समारोहात पंतप्रधान मोदी यांनी आज विद्यार्थ्यांना दूरदृश्यप्रणालीद्वारे संबोधीत केलं त्यावेळी बोलताना ते म्हणाले की विद्यापीठं ही केवळ उच्च शिक्षणाची केंद्र नसून ती व्यक्तीमत्व विकास आणि प्रेरणेचे उर्जास्रोत आहेत बराच काळ आपण आपल्या शक्तींचा पूर्ण वापर केलाच नव्हता शासकीय स्तरावरही हेच होत होतं

आणि रेल्वे डब्यांची निर्मिती सुरू झाली लवकरच हे एक जागतिक केंद्र बनेल असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला विद्यापीठांनी आपापल्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्पादनांच संशोधन ब्रँडिंग आणि मूल्यवर्धन केलं पाहिजे अशी अपेक्षा पंतप्रधानानी व्यक्त केली यामुळे एक जिल्हा एक उत्पादन योजनेला मदत होईल तसच सरकारला धोरण निश्वित करण्यासही मदत होईल असं पंतप्रधान म्हणाले विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त एका विशेष नाण्याच आणि विशेष टपाल तिकिटाचं अनावरण मोदी यांनी केल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीतल्या निर्णयांची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली

लक्ष्मी विलास बँक आणि डीबीएस बँक इंडिया लिमिटेडच्या विलिनीकरण योजनेलाही मान्यता देण्यात आली ब्रिक्स देशांशी झालेल्या संस्कृती आणि क्रीडा विषयक सहकार्याबाबतच्या सामंजस्य करारालाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली संविधान दिन देशभरात संविधान दिन आज साजरा करण्यात येत आहे राष्ट्रीय कायदा दिवस म्हणूनही हा दिवस ओळखला जातो

नागरिकांमध्ये संविधानातील मूल्य रुजवण्यासाठी हा दिन साजरा केला जातो संविधानाच्या निर्मितीत महत्वाची भूमिका बजावणारे भारताचे पहिले कायदामंत्री भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या निमित्तानं अभिवादन केलं जातं

काय आहेत त्या सूचना ऐकुया आमच्या प्रतिनिधीकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि नवबाधितांची संख्या कमी व्हावी यासाठी या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत काही राज्यात रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे त्यामुळे अधिक काळजी आणि मार्गदर्शक सुचनांचं कठोर पालन होणं गरजेचं आहे यासाठी स्थानिक प्रशासनानं आपापल्या पातळीवर कार्यरत राहवं आणि कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रयत्न करावेत असं या सूचनांमध्ये म्हटलं आहे आरोग्य मंत्रालयाच्या सूचनांप्रमाणे स्थानिक प्रशासनानं नव्यानं प्रतिबंधित क्षेत्रांची रचना करण्याचे आदेश गृह मंत्रालयानं दिले आहेत प्रतिबंधित क्षेत्रांची यादी जिल्ह्याच्या राज्याच्या संकेत स्थळांवर तसंच आरोग्य मंत्रालयाच्या संकेत स्थळावरही देण आवश्यक आहे आरोग्य मंत्रालयाने विहित केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये नियमांचं काटेकोर पालन करण आवश्यक असून या भागात केवळ अत्यावश्यक गोष्टींसाठीच परवानगी दिली जाईल वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती वगळता आणि आवश्यक वस्तू आणि सेवांचा पुरवठा सुरू ठेवण्याव्यतिरिक्त या क्षेत्रात इतर सर्व गोष्टी बंद राहतील या क्षेत्रात नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जातील ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणेच उपचार तसंच विलगीकरणाची प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी

आकाशवाणी बातम्यांसाठी नवी दिल्लीहून सुपर्णा यांच्या सहा वैष्णवी कारंजकर पुणे महिला हिंसाचार जगभरातील अनेक देशांत महिलांवर होणारे हिंसाचार रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस काल पाळण्यात आला संयुक्त राष्ट्र संघटनेच्या पुढाकारानं हा दिवस सुरु करण्यात आला असून महिलांवर होणा या सर्व प्रकारच्या हिंसाचाराच्या घटनांना कायमस्वरूपी प्रतिबंध करण्याच्या दृष्टीनं हा एक जागतिक प्रयत्न आहे

मुंबई राज्य शासकीय कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनांनी रोजी देशव्यापी लाक्षणिक संप करण्याची नोटीस शासनास दिली आहे त्या अनुषंगाने आज होणाऱ्या लाक्षणिक संपात सहभागी होणाऱ्या शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असं शासनानं प्रकाशित केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे मॅरेडोना जगातील महान फुटबॉल खेळाडूंमध्ये ज्याची गणना केली जाते असा अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू डिएगो माराडोना याचं काल हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं

वैद्यकीय तपासण्यांमध्ये त्याच्या मेंदूत रक्ताची गुठळी झाली असल्याचं आढळल्यानं त्यावर यशस्वी शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती काल सकाळीच त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं माराडोना यानं आपल्या कारकिर्दीत विविध नामवंत व्यावसायिक फुटबॉल क्लबचं प्रतिनिधीत्व केलं होतं

नंतरच्या काळात त्यानं अजॅटिनाच्या फुटबॉल संघाचा प्रशिक्षक म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती त्याच्या निधनामुळे अर्जेटिनामध्ये तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे

व्यंकय्या नायडू यांनी दुःख व्यक्त केलं आहे माराडोना याच्यासारख्या दुर्मीळ खेळाडूनं आपल्या जादुई खेळानं लाखो क्रीडा रसिकांना आनंद दिला अशा शब्दात उपराष्ट्रपतींनी त्याला ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली आहे